टाळेबंदीच्या नियमांमध्ये शिथिलता आल्यामुळे या चाचणीसाठी वापरण्यात येणाऱ्या किटचा उत्पादन खर्च कमी झाल्यानं हा निर्णय घेतला आहे

कोरोना चाचणीचे दर निश्वितीबाबत गठित समितीनं अहवाल सादर केल्यानंतर राज्य सरकारनं हा निर्णय घेतला आहे जादा बिल मुंबई राज्यात अनेक ठिकाणी खाजगी कोविड रूग्णालयांकडून जादा बिल आकारणी केली जात असल्याच्या तक्रारी सातत्यानं येत आहेत

मनमानी पद्धतीने बिलं आकारल्याच्या वाढत्या तक्रारींची गंभीर दखल घेत बिलांचं लेखापरीक्षण करण्यासाठी आता पथकं स्थापन करण्यात आली आहेत खासगी रुग्णालयांनीही वाढीव बिलं कमी केली आहेत

त्यामुळे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी काल या रुग्णालय प्रशासनास अधिकची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीस जमा करण्याचे आदेश दिले आदेशाचे पालन न केल्यास रुग्णालयावर आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल असं याबाबतच्या आदेशात नमूद आहे

याशिवाय गावातील तलाठी ग्रामसेवक यासारख्या अधिकाऱ्यांनी विवाह समारंभावर लक्ष ठेवावं निमंत्रितांची यादी देखील जवळच्या पोलीस ठाण्यात सादर करावी असे नवे नियम लागू करण्यात आले आहेत कार्यक्रमस्थळी आरोग्यविषयक अन्य सर्व नियमांचीही काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत आकाशवाणी बातम्यांसाठी प्रण्याह्न विनायक सोमणी

शहरातील कोणत्याही भागातील रहिवाशांना महापालिकेच्या कोणत्याही केंद्रात चाचणी करता येणार असल्याचही त्यांनी स्पष्ट केलं प्रणे शहरात करोनाबाधितांची संख्या नियंत्रणात येण्यासाठी मोठ्या प्रमाणांत प्रयत्न होत आहेत या पार्श्वभूमीवर शहरातील करोनाबाधितांचे चाचणी अहवाल वेळेत न पाठवणाऱ्या तीन प्रयोगशाळांवर महापालिकेने आता कारवाईचा बडगा उगारला आहे या प्रयोगशाळांना महापालिकेचे अतिरिक्त आयूक्त डॉ क्णाल खेमनार यांनी कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे अशी माहिती पूणे महापालिकेकडून देण्यात आली आहे

पालिकेने दोन कार्डीऍक रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या आहेत

दरम्यांन या जम्बो रुग्णालयातून पहिला कोरोनामुक्त रुग्ण काल बरा होऊन घरी गेला तर अतिदक्षता विभागांत उपचार घेत असलेल्या दोघांची प्रकृती सुधारल्यानं त्यांना बाहेर आणण्यात आलं आहे

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि जनतेने एकत्र येऊन जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला आहे

जिल्हाधिकारी कार्यालयात देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ऑक्सिजन उत्पादक ऑक्सिजन सिलेंडर भरणारे उत्पादक आणि प्रवठादारांसोबत काल झालेल्या बैठकित ह्या सूचना देण्यात आल्या

पाण्डेय यांनी गेल्या शुक्रवारी पदभार स्वीकारल्यानंतर कामकाजाचा आढावा घेतल्यावर ही माहिती त्यांनी दिली जयंत पाटील अनेक पद रिक्त असल्याने मुष्यबळाची कमतरता कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण अशी स्थिती सध्या मिरजेतील शासकीय कोव्हिड रुग्णालयात आहे अप् या मनुष्यबळावर सुद्धा इथले कोरोना योद्धे जीव धोक्यात घालून काम करीत आहेत सध्यस्थितीचा सामना करण्यासाठी कंत्राटी पध्दतीने कर्मचारी भरती केली जाईल असं आश्वासन सांगलीचे संपर्क मंत्री जयंत पाटील यांनी काल दिलं इशारा राज्यातील सुषुश्रा संवर्गातील रिक्त पदांमुळे सर्वाधिक ताण नर्सेस वार्डबॉय ब्रदर्स या पदांवर कार्यरत मोजक्या लोकांवरच पडला असून राज्य सरकारने राज्यभरातील ही रिक्त पदे भरावीत यासह विविध मागण्यांसाठी सार्वजनिक आरोग्य सेवेतील परिचारिका परिचर यांच्यासह आरोग्य कर्मचार्यांनी बेमुदत संपाचा काल पुन्हा इशारा दिला धुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात काल काळ्या फिती लावून कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार